जल आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांचे निर्देश

कोरोना आजाराचा अंतर्भाव करण्याचा राज्य शासनाचा निर्णय

असल्याचं अतिरिक्त आयुक्त जलद शर्मा यांचे प्रतिपादन आणि राष्ट्रीय मेंद् सप्ताह यावर्षी ऑनलाइन पदधतीने साजरा होणार

जल आराखडा पाण्याचं नियोजन करत असताना नैसर्गिक कृत्रिम पाणीसाठे याबाबतचा जल आराखडा तयार करावा असे निर्देश मृख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी दिलेत जलजीवन मिशन अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते

हे उददिष्ट साध्य करताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाण्याबाबत कालबध्द नियोजन करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले पंधराव्या वित्त आयोगाचा निधी या योजनेसाठी उपलब्ध असून यासाठी राज्य शासन निधी कमी पड् देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

त्यांची कामंही प्राधान्यानं पूर्ण करावीत असं त्यांनी सांगितलं

हे उददिष्ट येत्या चार वर्षात पूर्ण करायचं आहे जवान शहीद जम्म् आणि काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना राज्यातल्या दोन जवानांचा अपघाती मृत्यू झाला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातल्या वाकडी इथले सीमा सुरक्षा दलाचे जवान अमित साहेबराव पाटील आणि ब्लडाणा जिल्हयातील सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का इथले जवान प्रदीप साहेबराव मांदळे या दोघांचाही बर्फाची लादी अंगावर पडून मृत्यू झाला त्यांचे पार्थिव देह आज त्यांच्या मूळ गावी आणले जातील त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

मंबई अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठीची संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात जे ई ई आता वर्षात्न चारवेळा घेतली जाणार आहे फेब्रवारी मार्च एप्रील आणि मे महिन्यात परीक्षा होईल त्यामुळं विदयार्थ्याना आपल्या सोयीच्या वेळी परीक्षा देणं तसंच पून्हा परीक्षा देऊन गूण सुधारणं शक्य होईल असं शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी काल दिल्लीत सांगितलं

सध्याच्या महामारीच्या काळात उत्साह आणि आनंदाच्या वातावरणाचा अन्भव द्रावलेला असताना प्न्हा हा आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न विज्ञान आणि तंत्रज्ञान करत आहे भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव अर्थात आय

हे याच अन्भूतीचं एक सचेतन उदाहरण असून यामध्ये आभासी पदधतीनं विज्ञानाचा अन्भव घेता येणार आहे या कार्यक्रमात विदयार्थी आभासी सफरी श्रीडी प्रदर्शनं आभासी उपक्रम चर्चासत्र व्याख्यानं आणि इतर बरंच काही करू शकतात

रंजना अग्रवाल यांनी सांगितलं

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग वैज्ञानिक आणि औदयोगिक संशोधन परिषद भुविज्ञान मंत्रालय आरोग्य आणि कृटंब कल्याण मंत्रालय आणि जैवतंत्रज्ञान विभाग यांनी संयुक्तपणे या विज्ञान महोत्सवाचं आयोजन केलं आहे

यान्सार लसीकरणाच्या प्रत्येक सत्रात मर्यादित नागरिकांना लस दिली जाईल तसंच लसीकरणानंतर प्रत्येकाला किमान अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे लसीकरणानंतर काही प्रमाणात प्रतिकृल परिणाम दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे या पार्श्वभूमीवर पंचायत समिती स्तरावर प्रत्येक गटात एक द्ष्परिणाम निवारण केंद्र स्थापन करण्याचे आदेश राज्य सरकारांना देण्यात आले आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र सम्दाय आरोग्य केंद्र तसंच खासगी आरोग्य सेवा केंद्रांनाही अशा प्रकरणांमध्ये वैद्यकीय सेवा देण्यास तत्पर राहण्याची सूचना करण्यात आली आहे वैदयकीय खर्च प्रतिपूर्ती शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या वैदयकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोना आजाराचा अंतर्भाव करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज राज्य शासनानं घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली शासकीय अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आकस्मिक तसंच गंभीर आजारावर खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यावर होणाऱ्या वैदयकीय खर्चाची प्रतिपूर्ती दिली जाते

त्यात हृदय आणि फ्फ्फ्साशी निगडित आजारांचा समावेश असला तरी कोरोनाबाबतच्या उपचाराचा वैदयकीय खर्च प्रतिपूर्तीत स्पष्टता आणण्यासाठी या आजाराचा समावेश करण्यात आला आहे कोरोना कालावधीत दिनांक दोन सप्टेंबर पासून शासकीय कार्यालयातील उपस्थिती देखील वाढविण्यात आली होती

एकत्रिक़त विकास एकत्रिकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली महाराष्ट्र राज्यात लागू झाल्याने याच्यात्न विकास कामांना नवी दिशा प्राप्त होईल असे मत नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी व्यक्त केले नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग सहसंचालक नगर रचना नागपूर विभाग नागपूर महानगरपालिका आणि क्रेडाई नागपूर मेट्टो यांच्या वतीने प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे आज करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते आतापर्यंत संपूर्ण राज्यात वेगवेगळी विकास नियंत्रण नियमावली होती यामुळे राज्याचे नागरी भागात विकासात असमतोल निर्माण झाला होता वेगवेगळे नियमांमुळे विकासकांना पण त्रास होत होता आता महाराष्ट्र शासनाचे सर्व नागरी भागांसाठी एकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावली अमलात आणली आहे नवीन नियमांमुळे राज्याच्या गुह निर्माण व्यावसायिक विकासाला नवीन दिशा प्राप्त होईल असे शर्मा यांनी यावेळी सांगितले

ऑनलाईन शस्त्र खरेदी शहरात वाढत असलेल्या ग़न्हेगारीला आळा घालण्यासाठी फ्लिपकार्ट अॅमेझॉन शॉपक्यूज यासारख्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन ऑनलाईन पध्दतीनं शस्त्र खरेदी करण्यावर आता बंदी घालण्यात आली आहे अशा प्रकारे ऑनलाईन शस्त्र खरेदी करावयाची असल्यास त्याची माहिती पोलिसांना दयावी असं नागप्रचे पोलिस आय्क्त अमितेश क्मार यांनी कळवलं आहे वाढत्या ग्न्हेगारीवर अंक्श ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे शहरातील काही गंभीर गून्ह्यात आरोपींनी वापरलेली शस्त्रे ऑनलाईन पध्दतीनं खरेदी केल्याचं लक्षात आलं आहे अशाप्रकारे ऑनलाईन माध्यमातून गून्हेगारांना शस्त्र सहजरित्या घरपोच उपलब्ध होत असल्यानं अशा शस्त्र विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत या निर्बंधान्सार प्राणघातक शस्त्रांची नऊ इंचापेक्षा जास्त लांबी आणि दोन इंचापेक्षा जास्त पात्याची रुंदी असणारे तीक्ष्ण शस्त्र बाळगणे हा कायदेशीर दखलपात्र ग्न्हा आहे अशा प्रकारे शस्त्रांची कोणी खरेदी करीत असल्यास संबंधित ग्राहकाची विस्तृत माहिती पोलिसांना देणे अनिवार्य आहे

विवाह विधी आणि पूजा अर्चना सहित श्रीरामांची पालखी मंदिर परिसरात काढली जाणार असून रामायणात असलेल्या सर्व विधी या वेळी पार पाडण्यात येतील अशी माहिती मंदीर प्रशासनानं दिली आहे

या व्यवस्थापनामध्ये शासकीय तसेच अशासकीय संस्था यांचा समन्वय साधून निवारणासाठी प्रतिसाद देण्यात येतो यामध्ये राष्ट्रीय छात्रसेनेच्या विदयार्थ्यांचा सहभाग अत्यंत महत्वपूर्ण असतो याविद्यार्थ्यांना नैसर्गिक आपत्ती आल्यास उपलब्ध साधन सामुग्रीच्या मदतीनेही परिस्थिती कशी हाताळावी याबाबत नागप्रच्या अंबाझरी उदयान येथे आज एक दिवसीय प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते

इंडियन अकादमी ऑफ न्यूरोलॉजीतर्फे आयोजित आठवडाभर चालणाऱ्या या विशेष सत्रांच्या मालिकेत देशभरातील न्यूरोलॉजिस्ट आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत

चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली आहे इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजी ही एक वैज्ञानिक संस्था आहे जी देशातील न्यूरोलॉजि व्यावसायिकांचं प्रतिनिधित्व करते या वर्षाच्या राष्ट्रीय मेंद् सप्ताहाची संकल्पना माझी आरोग्य जबाबदारी अशी आहे मेंदतील काही आजार व्यक्ती आणि कटंबासाठी विनाशकारी असतात प्रत्येकानं निरोगी राहण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली पाहिजे असं डॉ मेश्राम यांनी सांगितलं डोकेद्खी व्हर्टिगो स्ट्रोक ृष्टी कमी होणे मज्जातंत् आणि स्नायूंचे आजार इत्यादी विषयांवर या सत्रांच्या माध्यमानं संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा होईल झ्म एवपच्या लिंकवर क्लिक करून या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं सहआगी होण्याचं आवाहन डॉ